या क्षेत्रात भारत उत्तम प्रगती करत असल्याचंही त्यांनी सांगितलं उत्तराखंडमध्ये सीमेवरच्या हर्सिल या अतिद्गम ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी काल लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली त्यावेळी जवानांशी संवाद साधताना ते बोलत होते पायाभुत सोयी सुविधांच्या उभारणीसाठी परदेशातून कर्ज घेण्यासंबंधींचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेनं शिथील केले आहेत

या अधिसुनेनुसार सरासरी परिपक्वता मुदत पाच वर्षावरून तीन वर्ष केली आहे तसंच मँडेटरी हेजींगसाठीची सरासरी परिपक्वता मुदतही दहा वर्षावरून पाच वर्षे केली आहे बिगर बँकींग क्षेत्रातल्या पतपुरवठादारांकडून कर्ज घेताना येणाऱ्या सस्यांवरची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे

देशपांडे यांची आज जयंती साहित्य संगीत अभिनय दिग्दर्शन कलेच्या अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या पू लं नी महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व खऱ्या अर्थानं समृद्ध केलं महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या पू

च्या जन्मशताब्दी वर्षालाही आजपासून सुरुवात होत आहे यानिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतल्या पू

ल जन्मशताब्दी महोत्सव आयोजित केला आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज संध्याकाळी या महोत्सवाचं उद्घाटन होईल आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा

व्यापारी वर्गाच्या आर्थिक वर्षाचा आज पहिला दिवस आज गोवर्धन पूजा तसंच अन्नकूट करण्याचाही प्रघात आहे

महिला एकेरीत भारताच्या वैष्णवी रेड्डी जक्का हिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला तिस या मानांकित पी

सिंधूनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे सायना नेहवालालने या स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही